या कराराची केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआय मार्फत चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या अनेक याचिका सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं आज फेटाळून लावल्या लढाऊ विमानांची देशाला आवश्यकता असल्याचं सांगत या खरेदी व्यवहारात कोणत्याही प्रकारची अनियमितता नसल्याचं न्यायालयानं नमूद केलं

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती फ्रान्सवा ओलांद यांच्या विधानानंतर हा मुद्दा उपस्थित झाला मात्र त्या विधानाला न्यायालयीन तर्क नसल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे राफेल करारासंदर्भात न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी स्वागत केलं आहे आपल्या कंपनीविरोधात राजकीय हेतुंनी प्रेरित आरोपातला खोटेपणा या निर्णयामुळे स्पष्ट झाला असल्याचं अंबानी यांनी म्हटलं आहे केंद्रीय ग्रहमंत्री राजनाथ सिंह यांनी या निर्णयाचं स्वागत करत राफेल विमान करारावर काँग्रेस पक्षानं लावलेले आरोप चुकीचे असल्याचं नमूद केलं भारत आणि फ्रान्सदरम्यान पारदर्शकपणे हा करार झाला असून काँग्रेस पक्ष या मुद्याचं राजकारण करत असल्याचं सिंह यांनी म्हटलं आहे दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं राफेल प्रकरणी दाखल याचिका फेटाळल्या असल्या तरी राफेलचा मुद्दा जनतेच्या न्यायालयात कायम असेल आणि आपला पक्ष संसदेत हा मुद्दा लावून धरेल असं काँग्रेस नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी म्हटल आहे ते दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते

सर्वोच्च न्यायालयानं राफेल करारासंदर्भात आज दिलेल्या निर्णयाच्या आधारे संसदीय कामकाज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात ही मागणी केली यानंतर दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरु केल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना कामकाज दपारी बारा वाजेपर्यंत स्थगित करावं लागलं कामकाज पुन्हा सुरु झाल्यावरही गदारोळ सुरूच होता अध्यक्षांनी गदारोळातच शून्य प्रहर प्रकारून कामकाज सुरु केलं त्यानंतर गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी निवेदन सादर करून सर्वोच्च न्यायालयानं राफेल खरेदी करारासंदर्भात दिलेल्या निर्णयाची माहिती दिली काँग्रेस पक्षानं राफेल मुद्यावरून राजकारण केलं जनतेची दिशाभूल केली आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची प्रतिमा कलंकित केली त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी सदनाची माफी मागावी अशी मागणी राजनाथसिंह यांनी केली यावर काँग्रेस पक्षाच्या सदस्यांनी हौद्यात उतरून जोरदार घोषणाबाजी सुरू केली गदारोळ वाढत गेल्यानं अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित केलं राज्यसभेतही राफेल करारावरून गदारोळ झाल्यानं कामकाज आधी दहा मिनिटांसाठी तर त्यानंतर दिवसभरासाठी स्थगित झालं काँप्रेसनं राफेल प्रकरणी चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची मागणी लावून धरली गदारोळ वाढत गेल्यानं उपसभापती हरिवंश सिंह यांनी सदनाचं कामकाज सोमवारपर्यंत स्थगित केलं

हिंगोली इथं अल्पसख्यांक समाजाच्या पंधरा कलमी कार्यक्रमाच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात असल्याचं ते म्हणाले

व्ही सिंधू हिचा सामना अमेरिकेच्या झांग बैवेन विरुद्ध होणार आहे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या ताई यू झिंगला हरवून सिंधूनं काल स्पर्धेतला दसरा विजय मिळवला प्रुष एकेरीत भारताच्या समीर वर्माची गाठ थायलंडच्या कांटाफोन याच्याशी पडणार आहे स्पर्धेत टिकून राहण्यासाठी समीरला ही लढत जिंकण्याची गरज आहे

जसप्रित ब्मराह उमेश यादव आणि हन्मा विहारी यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला चार सामन्यांच्या मालिकेतला अॅडलेड इथं झालेला पहिला सामना जिंकून भारत एक शून्यनं आघाडीवर आहे